यासाठी सर्व रुग्णालयांचं फायर आणि इलेक्ट्रीकल ऑडी सक्तीचे केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भंडारा इथं केली दुर्घ ना घडलेल्या भंडाऱ्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला तसंच पिडित क्प्ंबियांना भेप्न त्यांचं म्ख्यमंत्र्यांनी सांत्वन केलं त्यानंतर ते बातमीदारांशी बोतल होते विभागीय आय्क्त आणि म्ंबई अग्निशमन विभाग प्रम्ख पी

रहांगडाले यांचा समावेश असलेली एक ीम या प्रकरणाची ीम चौकशी करणार असून चौकशीत क्ठलीही कसर ठेवली जाणार नाही आणि दोर्षींवर कडक कारवाई केली जाईलअसं ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी भंडारा इथल्या भोजाप्र इथं जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या पिडित दाम्पत्याची भे घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं या घ नेमधून वाचलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली तसंच त्यांच्या क्पूंबियांसोबतही त्यांनी संवाद साधला घ नेसंदर्भातल्या कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं भंडारा दुर्घ नेसंदर्भात रुग्णालय प्रमुख आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निलंबित करावं या दर्घ नेला जबाबदार असणाऱ्या सर्वविरोधात सदोष मन्ष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे भंडरा जिल्हा रुग्णालयतल्या नवजात बालक कक्षाचं नूतनीकरण तीन महिन्यापूर्वीचं झालं होतं तरीदेखील ही दुर्घ ना कशी झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला भंडारा दुर्घ नेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज अचानक भे दिली बालरुग्ण विभागात तसंच इतर विभागात फायर ऑडि झालं नसल्याचं सामंत यांच्या भे ीत स्पष् झालं याशिवाय रुग्णालयात इतरही अनेक त्रुपी असल्याचं यावेळी त्यांच्या निदर्शनाला आलं असून चार दिवसांत त्यात सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे स्थंलातरित मूलाचे शाळा प्रवेश आणि निरंतर शिक्षणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत

वाढती गळती कमी प संख्या आणि शिक्षणाचं न्कसान रोकण्यासाठी अशा धोरणाची गरज आहे त्यामुळे शालाबाह्य विदयार्थी आणि विशेष गरजा असणारी मुलं शोधणं त्याचं शिक्षण निरंतर चालू ठेवणं आणि त्यांच्यात शिक्षणाबाबत जाग़ती निर्माण करणं य़ा गोष्टींवर या मार्गदर्शक तत्वांमध्ये भर दिला आहे अशा मुलांना स्वयसेवक स्थानिक शिक्षक आणि समाजाच्या सहभागातून अनिवासी प्रशिक्षण चालू ठेवण्यावर त्यात विशेष लक्ष दिलं आहे

त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा लागेल मुलांची शाळेत उपस्थिती वाढवण्यासाठी पालकं आणि समाजात जागृती निर्माण करण्यावरही या मार्गदर्शक तत्वामध्ये भर दिला आहे राज्य सरकारनं विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केले आहेत त्यात विधासभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाधील यांचा समावेश आहे हा निर्णय सूडबूदधीनं घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृतीचं दर्शन घडवणारा आहे अशी धीका प्रदेश भाजपाचे म्ख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे भाजपा नेते सुधीर मुनगं वार यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आमची स्रक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या स्रक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईलअसं त्यांनी म्ह लंय दहशतवाद्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्यानं मला स्रक्षा प्रवण्यात आली होती

मला त्याबाबत काहीही तक्रार करायची नाही

मुंबई महानगर पालिका निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर सेनेचे गुजराती सेलचे प्रमुख हेमराज शहा यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजूल पोल आणि गुजराती सेलचे पदाधिकारी उपस्थित होते जागतिक हिंदी दिन आज साजरा करण्यात आला

परराष्ट् मंत्रालय आणि विविध देशांमधली भारतीय उच्चाय्क्तालयंही हा दिन साजरा करतात माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनतेला हिंदी दिनाच्या श्भेच्छा दिल्या केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही एका ट्वि दवारे हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत युनेस्कोचे महासंचालक ऑड्री ऑझ्य्ले यांनीही त्यांच्या ट्वि र संदेशात भाषिक वैविध्य समजण्यासाठी जागतिक हिंदी दिनाचं महत्त्व विशद केलं आहे लष्करप्रम्ख जनरल मनोज नरवणे यांनी गेले तीन दिवस प्णे दौऱ्यात संरक्षणासंबंधी विविध संस्थांना भे देऊन पाहणी केली आणि तिथं सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली संरक्षणविषयक सज्जतेत आत्मनिर्भर भारताच्या दृष्पीनं आढावा घेण्यासाठी ही भे होती

भारताची स्रवात चांगली झाली

विविध राज्यांमधल्या कोरोनाच्या स्थितीबाबत तसंच लसीकरणीच्या तयारीबाबत आढावा घेण्यासाठी उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे द्रचित्रसंवादाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत

राज्य सरकारं केंद्रशासीत प्रदेश आणि संबंधित यंत्रणांसोबत केंद्र सरकार सक्रीयपणे लसीकरणासाठी आवश्यक त्या प्रक्रिया राबवत आहे

सर्व राज्यांचे प्रधान सचिव राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे मोहीम संचालक आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

एक लाख रुपये आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

मंजूषा पाधील या पं म्हैसकर पं काणेब्वा पं विकास आणि पं उल्हास कशाळकर यांच्या शिष्या आहेत शास्त्रीय संगीताइतकंच ठुमरी दादरा अभंग नाट्यसंगीत अशा संगीत प्रकारांवरही त्यांचं प्रभुत्व आहे सांगली येथील संगीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठानच्या ग्रुक्लात त्या नवोदित विद्यार्थ्यांना मागदर्शन करत असतात कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातली उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे ते आज रत्नागिरीत यश फाउंडेशन या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी वसतिगृहाची पायाभरणी केल्यानंतर बोलत होते केरळमधल्या परिचारिका त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे जगभरात प्रसिदध आहेत रत्नागिरीतल्या एकमेव नर्सिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनीही हा लौकिक मिळवावाअसं आवाहन राणे यांनी यावेळी केलं

त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची बंद्क आढळून आली म्ळचा जोधप्रचा असलेला हा खलाशी न्कताच स्ट्धीवरून परतला होता या घ लनेबाबत नौदल अधिकाऱ्यांच्या मदतीनं अधिक तपास सुरू आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहीलं तर मुंबई आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे